पतधोरण निर्धारण करणाऱ्या समितीनं एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती दास यांनी दिली रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे

या प्रकरणातल्या चौघा दोषींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणीला दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती ज्या दोषींचे दया याचिकांचे पर्याय शिल्लक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली होती

त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे या प्रकरणातल्या एकाही दोषीची दया याचिका प्रलंबित नाही दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणातल्या चारही दोषींना कायदेशीर पर्याय वापरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे

आपल्या सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांचा तसंच विविध योजनांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला

ते आज राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते भारतीय संचार निगम लिमिटेड आणि महानगर संचार निगम लिमिटेड बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्या आपले टॉवर इतर मोबाईल कंपन्यांना भाडेतत्वावर वापरण्यास देतात याबाबत राऊत यांनी प्रश्न विचारला होता दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी परवा शनिवारी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे

सूरत भोपाळ भागलपूर आगरतळा आणि रायचूर मधल्या या संस्था आहेत असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उभ्या राहिलेल्या या संस्थांमधून आता बी टेक एम टेक आणि पीएचडी ची पदवी मिळवता येणार आहे

गुटखा पानमसाला सुगंधीत सुपारी यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेर्ळी त्यांनी हे निर्देश दिले या प्रतिबंधित व्यापाराच्या सूत्रधारांना मोका लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल असंही पवार यांनी सांगितलं ज्या ठिकाणी गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तसंच पोलिस अधिकाऱ्यांना अणि ग्रटखा कंपनीच्या मालकांना जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देश पवार यांनी दिले

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं निदान करण्याकरता रुग्णालयात दाखल झालेल्यांचे नमुने पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले जात आहेत

यामुळे काही रेल्वेगाड्या अंशत रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे